छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस पक्ष आज दुपारी मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करणार आहे राजस्थानमध्ये काँप्रेसचे वरिष्ठ नेते अशोक गेहलोत सोमवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील सचिन पायलट उपमुख्यमंत्री होतील जाणीवपूर्वक कर्ज बुडवणाऱ्यांची यादी सादर करण्याच्या केंद्रीय दक्षता आयोगाच्या निर्देशांना मुंबई उच्च न्यायालयानं तात्पुरती स्थगिती दिली आहे तसंच रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर उर्जित पटेल यांना माहिती उघड करत नसल्याबद्दल जारी केलेल्या कारणे दाखवा नोटिशीलाही न्यायमूर्ती बी पी धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती एस व्ही कोतवाल यांच्या खंडपीठानं स्थगिती दिली आहे

ते काल नाशिक इथं बोलत होते सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची एटीएम बंद करण्याचा कोणताही विचार नाही असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला यांनी स्पष्ट केलं आहे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

सरदार पटेलांचे विचार आणि देशाच्या एकतेसाठी त्यांनी घेतलेले कठोर परिश्रम यामुळे देशाला पिढ्यानपिढ्या प्ररेणा मिळेल असं मोदी यांनी ट्विटरवरुन दिलेल्या संदेशात म्हटलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज गुजरातच्या नर्मदा जिल्ह्यात केवडिया वसाहतीमधल्या वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या जगातल्या सर्वात उंच पुतळ्याला भेट देतील तसंच स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या संकुलातल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स वॉल ऑफ युनिटी वस्तुसंग्रहालय आणि प्रदर्शन सभागृहांची देखील पाहणी करतील

सिंधू आपापल्या गटात उपांत्य फेरीचे सामने खेळतील भुवनेश्वरच्या कलिंग स्टेडियमवर सुरू असलेल्या हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात आज ऑलिंपिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमची गाठ इंग्लंड बरोबर पडणार आहे संध्याकाळी चार वाजता सामना सुरू होईल

इशांत शर्मानं तळाच्या फलंदाजांना गुंडाळलं मात्र भारताच्या डावाची सुरुवातही खराब झाली सलामीवीर मुरली विजय एकही धाव न करता मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला त्यामुळे उपाहाराला खेळ थांबला तेव्हा भारताच्या एक बाद सहा धावा झाल्या होत्या